जम्मू कश्मीर संदर्भात संसदेत नुकताच मंजूर झालेला कायदा राज्याच्या सामाजिक आर्थिक विकासाला आणि उत्तम प्रशासनाला चालना देण्यासाठी आहे असं पर्राष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना सांगितलं भारतीय राज्यघटनेतली तात्पुरती तरतूद बदलण्याचा हा प्रश्न होता आणि तो पूणपिण भारताच्या अखत्यारितला आहे देशाच्या बाह्यसीमा आणि भारत चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेशी त्याचा काही संबंध नाही असं त्यांनी सांगितलं भारतानं कोणत्याही अतिरिक्त प्रदेशावर दावा केलेला नाही त्यामुळे याबाबत चीनला वाटणारी चिंता किंवा शंका कुशंका चुकीच्या असल्याचं जयशंकर यांनी स्पष्ट केलं

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांच्याशी बीजिंग इथं बैठक झाल्यानंतर चौथ्या भारत चीन प्रसारमाध्यम मंचावर बोलताना जयशंकर यांनी ही माहिती दिली कैलास मानसरोवर यात्रेचा विस्तार करण्यासाठी चीननं काही सूचना केल्या आणि भारतानही त्या स्वीकारल्या असल्याचं त्यांनी सांगितलं पारंपरिक औषधशास्त्र आणि क्रीडा या क्षेत्रांसह विविध क्षेत्रात चार सामंजस्य करार करण्यात आले असं ते म्हणाले

या वर्षअखेरीला दुसऱ्या अनौपचारिक शिखर परिषदेसाठी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्यासाठी भारताची तयारी सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर झालेली ही चर्चा महत्त्वाची असल्याचे जयशंकर यांनी नमूद केलं राज्यातली शांततापूर्ण परिस्थिती कायम ठेवण्यासाठी आपण वचनबद्द असून त्यादृष्टीनं पोलीस कार्यरत आहेत असं जम्मू कश्मीर प्रशासनानं म्हटलं आहे पोलीस महानिरीक्षक एस

पाणी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती ही दिली जम्मू कश्मीरच्या सर्व भागात काल शांततापूर्ण वातावरणात ईदचा नमाज पढण्यात आला तुरळक ठिकाणी निषेधाच्या आणि किरकोळ दगडफेकीच्या घटना घडल्या मात्र पोलिसांनी तातडीनं जमावाला पांगवून परिस्थिती नियंत्रणात ठेवली राज्यात कुठेही गोळीबाराच्या घटना झालेल्या नाहीत असं जम्मू कश्मीर नियोजन विभागाचे प्रधान सचिव रोहित कन्सल यांनी सांगितलं काही ठिकाणी सुरक्षा दलानं गोळीबार केल्याच्या बातम्यांचं त्यांनी खंडन केलं राज्यातल्या जनतेशी तसंच मौलवींशी चर्चा करणे बाजारांच आयोजन यासारख्या जिल्हा अणि विभागीय प्रशासनानं हाती घेतलेल्या कार्यक्रमांमुळे ईदचा दिवस शांततेत पार पडला असंही त्यांनी सांगितलं जम्मू कश्मीर प्रशासनानं जम्मूच्या पाच जिल्ह्यातले निर्बंध पूर्णपणे हटवले आहेत त्याचप्रमाणे स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर नउ जिल्ह्यांमधे निर्बंध शिथील केले होते सुरक्षेच्या गरजेनुसार निर्बंधांमधली सूट कायम राहू शकते असं प्रशासनानं स्पष्ट केलं सरकारनं सुरु केलेल्या प्रसारमाध्यम केंद्रावर पत्रकारांसाठी फोन आणि डेरनेटची सुविधा दिली होती काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी कश्मीरमधे येऊन परिस्थिती पाहून त्याबद्दल बोलावं असं आव्हान जम्मू कश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी काल केलं

गेल्या आठवडयापासून जम्मू कश्मीरमधे शांतता असून आतापर्यंत एकाही व्यक्तीला काहीही ज्ञा झालेली नाही

काही पाश्वात्य माध्यमांनी राज्यातली स्थिती सामान्य नसल्याच्या दिलेल्या वृत्ताचं त्यांनी खंडन केलं

काल सकाळी सहा वाजता ही बस लाहोरसाठी रवाना होणार होती मात्र पाकिस्तानच्या निर्णयामुळे ही बस तिथून निघाली नाही

केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद येसो नाईक यांनी ही माहिती दिली ते काल तामिळनाडूमधल्या वेलोर डें आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते भारतीय औषध प्रणालींबाबतच्या संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी देशात विविध ठिकाणी एम्सच्या धर्तीवर संशोधन संस्था सुरू करण्यात येतील अशी माहिती त्यांनी दिली ग्रामीण भागात मुलभूत आरोग्य सेवा पुरवण्याच्या दृष्टीनं मुलभूत औषधांबाबतचा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले कृषी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार विविध पावलं उचलत आहे असं केंद्रीय अन्न प्रक्रिया राज्यमंत्री रामेबर तेली यांनी सांगितलं आहे तामिळनाडूत मदुराई इथं आंतरराष्ट्रीय अन्न प्रक्रिया प्रदर्शनाचं उद्घाज़ केल्यानंतर ते बोलत होते व्हायब्रा तामिळनाडू योजनेचा भाग म्हणून सर्व राज्यात फूड पार्क उभारणीचं काम सुरू केलं आहे असं त्यांनी सांगितलं

चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात दोनशेहून अधिक स्थॉल्स आहेत

ते काल मध्यप्रदेशातल्या डीर िं प्रसारमाध्यमांशी बोलत होते

पश्चिम महाराष्ट्रातल्या पूरस्थितीत आता सुधारणा झाली असून बचाव आणि मदत कार्याला चांगली गती मिळाली आहे

काल तीन मृतदेह हाती लागले तर तीनजण अद्याप बेपत्ता आहेत असं एका वरीष्ठ अधिका यानं सांगितलं दरम्यान पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातली पूरग्रस्त गावं दत्तक घेण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदेश भाजपानं घेतला आहे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली केरळमधे पावसाचा जोर कालपासून ओसरल्यानं तिथंही बचाव आणि मदत कार्याला वेग आला आहे

कर्नाटकातही बचाव आणि मदतकार्य जोरात सुरु आहे पुरात घरं गमावलेल्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये तर पडझड झालेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी एक लाख रुपये भरपाई दिली जाईल असं मुख्यमंत्री बी

येदियुरप्पा यांनी सांगितलं उत्तराखंडात अनेक भागात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे

गोव्यात येते काही दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला असून मध्छिमारांना समुद्रात न जाण्याचा धिारा दिला आहे

चांद्रयान दोन उद्या पृथ्वीघ्या कक्षेतून बाहेर पडणार असून चंद्राच्या कक्षेच्या दिशेनं वा आल सुरू करणार आहे पहा आसाडेतीन वाजता या यानाला चंद्राच्या कक्षेच्या दिशेनं सोडण्याची ट्रान्स लुनार इंजेक्शन ही प्रक्रिया करणार असल्याची माहिती इस्रोये प्रमुख डॉक्टर के सिवन यांनी अहमदाबाद इथं दिली भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते

पर्यावरणाचं रक्षण आणि स्वच्छता आपल्याला सर्वाधिक प्रिय असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे डिस्कवरी वाहिनीवरच्या मॅन वर्सेस वाइल्ड या कार्यक्रमाच्या काल प्रक्षेपित झालेल्या एका विशेष भागात प्रसिद्ध सूत्रसंघालक बेअर प्रिल्स यांच्याशी संवाद साधताना त्यांनी पर्यावरणाबाबत आपली भूमिका मांडली निसर्गावर प्रेम करा आणि त्याच्यासोबत रहा आपल्या स्वार्थासाठी पर्यावरणाचं शोषण करू नका आणि भावी पिढीसाठी ते राखून ठेवा असा सल्ला प्रधानमंत्र्यांनी दिला